यासोबतच यासोबतच खित्ता नववी आणि अकरावीची वार्षिक परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घरक्रियाची माहितीही त्यांनी दिली या दोन्ही वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या आतापर्यंत झालख्या चाचणी परीक्षा प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारावर या विद्यार्थ्यांना पूढच्या वर्गात प्रवश्त दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं दक्षित जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीसाठी कुठलहीीनिर्बंध नाहीत जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहनस्क्रिा जिल्ह्यातून दूसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात या वाहनांच्या वाहतूकीवर कुठलहीीनिर्बंध आणू नयञिसञिवाहन केंद्र सरकारनस्रिय राज्यांना कल्लिशियाजीवनावश्यक वस्तृंच्या उत्पादनासाठी आवश्यक कामगारांना कामाच्या ठिकाणी जाताना कृठलहीीअडथळ यागिर नाही याचीही काळजी घरखाचातिर्देश केंद्रीय गृह मंत्रालयान विलक्रिसल्याची माहिती सह सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली कोरोना विषाणूचा संसर्ग झालद्विर्वाधिक रुग्ण आढळून आलखा ठिकाणी नागरिकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी राज्य सरकारांकडून प्रयत्न सूरू आहत्ती असहीीत्या म्हणाल्या

सोलापुरातल्या पाच्छा पक्ष परिसरात कोरोना चा पहिला रुग्ण मिळाल्याच्या वृत्तास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दुजोरा दिला आह झि रुग्ण काल मरण पावला होता

लातूर जिल्ह्यात टाळध्वीच्या काळात विविध स्वयंसहीीसंस्था तसच दानशूर व्यक्ती गरजू लोकांना जध्वि आणि अन्न धान्य दष्ट्राचं वाटप करीत असून सुसूत्रता आणण्यासाठी प्रत्यक्तिविभागात समन्वय अधिकारी नस्पियात आलखिसल्याची माहीती जिल्हाधिकारी डॉ विपीन त्रिनकर यांनी आज दिली

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तृळजापूर रस्त्यावर बावी आ ईथल्या प्रवर्धक्वाराजवळ बांधकाम सुरू असलदीी कमान कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहा झॉकडाऊन काळातल्या या खाजगी कमानीचक्रिम कसस्किरू होतव्रि विषयी चौकशी बार्शी तालुका पोलिस करत आहत

पंकज आशिया यांना प्राधिकृत कल्याचआिद्याजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचआिध्यक्ष सूरज मांढराज्ञांनी दिलआहत्त खिस्ती धर्मगुरु पोप यांनी आज उट्टरच्या सणानिमीत्त रोममधल्या सेंट पीटर बॅसिलिका चर्चमधून जगभरातल्या खिस्ती बांधवाना ऑनलाईन संबोधित केले

जव्सिलम खिल्या पवित्र चर्चमध्यहीीआज अगदी मोजक्या धर्मगुरुंच्या उपस्थितीत उट्टरचा सण साजरा झाला यासाठी उपस्थित असलख्या मोजक्या भाविकांनीही चर्चच्या बंद दाराबाहल्निच स्टिरची प्रार्थना कल्ली

या पावसामुळक्रिंबा उत्पादकांची चिंता वाढली आह रिज्यात विरत्र हवामान कोरडं होतं

घरीच रहा सुरक्षित रहा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारन दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार